शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमधे त्यांनी या विषयावर मतं मांडली आहेत सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वाटाघाटी आणि मृत्सद्देगीरीचा अवलंब करून चीनवर आंतरराष्टीय दबाव टाकायला हवा असं त्यांनी सांगितलं चीननं केवळ पाकिस्तान नव्हे तर नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंकेसारखे आपल्या देशाचे मित्र स्वतःकडे वळवले असल्याचं ते म्हणाले चीन आर्थिकदृष्ट्या बलवान असून या देशाचं लष्करी सामर्थ्य आपल्या देशाच्या दहापट अधिक असल्याचं पवार यांनी नमूद केलं आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या पार्श्वभूमीवर स्वतःचं विलगीकरण करून घेतलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

यात जालना शहरातले एकोणपन्नास तर मंठा जाफ्राबाद आणि बदनापूर तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे औरंगाबाद शहरातील बायजीप्रा भागातील एका साठ वर्षीय महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला

जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या आता आठ हजार दोनशे ऐंशी झाली असून यापैकी चार हजार आठशे चौतीस रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्याच्या वकीलांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा समावेश करण्यात आला असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे चव्हाण यांच्या अधक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीनं सरकारी वकील मुक्ल रोहतगी आणि परमजितसिंग पटवालिया यांच्यासह काल या विषयावर बैठक घेतली त्यात चव्हाण यांनी ही माहिती दिली

सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला नसल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे

यातील पन्नास टक्यांहून अधिक रुग्ण शहरात आढळल्यानं आज बंदचा निर्णय घेण्यात आला आहे